रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदर रेपो दरात पाव टक्क्यानी कपात केली असून रेपो दर सहा टक्क्यावरून पावणेसहा टक्के झाला आहे पतधोरण समितीची बैठक संपल्यानंतर रिझव्हं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत वार्ताहरपरिषदेत ही माहिती दिली गेल्या चार महिन्यातली रेपो दरात केलेली ही सलग तिसरी कपात आहे रेपो दरात कपात केल्यामुळे वाहनकर्ज आणि गृहकर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता आहे रिव्हर्स रेपो दर साडेपाच टक्के तर बँक दर सहा टक्के राहणार आहे व्याजदरात कपात करण्याचा निर्णय एकमतानं घेतल्याचं दास यांनी सांगितलं

आर्थिक वृद्वी दराच्या यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजात बदल करून तो आता सात टक्के राहील असा नवा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे

केंद्र सरकारच्या गेल्या पाच वर्षातल्या कामकाजामुळे देशात परिवर्तनाची उमेद वाढली आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ

जयशंकर यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली ध्वे एका कार्यक्रमात बोलत होते भारताच्या प्रगतीमुळे शेजारच्या देशासोबतचे संबध अधिक बळकट होतील असंही जयशंकर यांनी म्हटलं आपल्या देशातल्या उद्योजकांना तिर देशांमध्ये व्यवसाय सुरु करता येईल अशा तन्हेचं परराष्ट्र धोरण राबवण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचंही ते म्हणाले राष्ट्रवादाचा मुद्या जगानं मान्य केला असून त्याचं प्रतिबिंब निवडणुकांमध्ये उमटल्याचं दिसतं असं त्यांनी सांगितलं आशिया खंडात राष्ट्रवादाचा अर्थ विद्वास असा असून तर विस्त्र राष्ट्रवाद म्हणजे असुरक्षीतता आहे असं जयशंकर यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी दिल्ली ओदिशा तेलंगणा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना केलं आहे

हर्षवर्धन यांनी या पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे सहकारी संघभावनेतून या योजनेसाठी आर्थिक स्रोत उपलब्ध केले जातील असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे केरळमधे निपाह विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळल्याच्या वृत्तामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रसरकारनं केलं आहे यावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत आपण स्वतः केरळच्या आरोग्यमंत्री के

शैलजा यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला असून एकदंर स्थितीवर आपलं लक्ष असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे केरळच्या आरोग्यविभागानं केलेल्या उपाययोजनांचा केंद्रीय समितीनं आढावा घेतला असून बाधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केली असल्याचं त्यांनी सांगितलं केरळच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एर्नाकूलमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विशेष कक्ष उभारला आहे

केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज मुंबईत फिल्म्स डिव्हिजनच्या आवारात वृक्षारोपण केलं त्यांनी नुकत्याच सुरु केलेल्या सेल्फी विथ सॅपलींग या उपक्रमाला चालना देत पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं हे वृक्षारोपण केलं यानंतर जावडेकर यांनी भारतीय चित्रपट संग्राहलयाला भेट दिली सेल्फी विथ सॅपलींग या उपक्रमाचा प्रचार प्रसार करावा यासाठी त्यांनी चित्रपट सृष्टीतल्या अनेक प्रतिथयश व्यक्तींशी संवादही साधला केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामुळे भूजल प्रदूषण कमी झाल्याचा निष्कर्ष युनिसेफनं केलेल्या एका अभ्यासातून समोर आला आहे स्वच्छतेचा आग्रह आणि स्वच्छता विषयक संदेशांची भूमिका यात महत्वाची ठरल्याचं निरीक्षण युनिसेफनं नोंदवलं आहे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देश संपूर्ण हागणदारीमुक्त झाल्यास तीन लाखांहून अधिक लोकांचे प्राण वाचतील असं केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अभ्यास अहवालाचा हवाला देऊन म्हटलं आहे

देशाच्या विविध भागात गेल्या काही दिवसात सौम्य झालेली उष्णतेची लाट पुन्हा तीव्र झाली आहे

दिल्लीत आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे ओदिशात पश्चिम भागात उष्णतेचा कहर आहे

त्यापाठोपाठ नागपूरमध्ये सर्वाधिक तापमान होतं पंजाब आणि हरयाणाच्या काही भागात उष्णता वाढली आहे

हे तापमान सामान्य तापमानापेक्षा पाच अंश सेल्सिअसनं जास्त आहे या तिन्ही राज्यात आज हलका पाऊस होण्याची शक्यता आहे हिमाचल प्रदेशात तापमान काही अंशांनी वाढलं आहे सरकारनं आठ मंत्रीमंडळ समित्यांचं पूर्नगठन केलं आहे त्यात नियुक्तीसमिती निवासविषयक समिती आर्थिक व्यवहार संसदीय कामकाज राजकीय व्यवहार सुरक्षा गुंतवणूक आणि वृद्वी तसंच रोजगार आणि कौशल्य विकास विषयक मंत्रीमंडळ समित्यांचा समावेश आहे मंत्रीमंडळ सचीवालयानं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे सुरक्षाविषयक समितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शहा अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांचा समावेश आहे नियुक्तीसमितीतही प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांचा समावेश आहे गुंतवणूक आणि वृद्वी समितीत प्रधानमंत्री गृहमंत्री तसंच गृह रस्ते वाहतूक आणि महामार्ग अर्थ आणि कंपनी व्यवहार रेल्वे तसंच वाणिज्य आणि उदयोगमंत्र्यांचा समावेश आहे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या पुरुष सिरीज फायनल स्पर्धेत आठ वेळच्या विजेत्या भारताचा सामना आज संध्याकाळी सात वाजता रशियाबरोबर होणार आहे या सामन्यानंतर उदया पोलंडबरोबर भारताचा सामना होणार आहे

दुसरा सामना पोलंड आणि उजदेकिस्तानमधे आज संध्याकाळी पाच वाजता होणार आहे

पोलंड रशिया उजबेकिस्तान दक्षिण आफ्रिका जपान अमेरिका मेक्सिको आणि यजमान भारत यांच्यामधे ऑल्म्पकमधल्या दोन स्थानांसाठी झुंज होईल देशात होऊ घातलेल्या सातव्या आर्थिक गणनेची तयारी सुरु आहे या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत प्रशिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली असून या कार्यशाळेत दिल्लीमधले शेकडो प्रशिक्षक सहभागी होणार आहेत या आर्थिक गणनेदरम्यान केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या माहितीची गुणवत्ता कायम राखण्यासदर्भात विशेष लक्ष दिल जाईल असं मंत्रालयाचे महासंचालक जोतिर्मय पोद्दार यांनी सांगितलं सामान्य सेवा केंद्र पहिल्यांदाच या आर्थिक गणनेत सहभागी होणार आहे त्यामुळे या केंद्राच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रशिक्षण देणं गरजेचं आहे असं पोद्दार यांनी म्हटलं आहे या आर्थिक गणनेची आकडेवारी पुढच्यावर्षी जानेवारी महिन्यात जारी होईल कर्नाटक केरळ आणि गोव्यात उद्या तर मध्य प्रदेशात दहा जूनला प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे लोकसभा निवडणुकीत नालगोंडा मतदारसंघातून निवडून आल्यामुळे तेलंगणातले काँप्रेस प्रदेशाध्यक्ष उत्तम कुमार रेङ्डी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे उत्तमकुमार रेङ्डी यांनी आपला राजीनामा काल रात्री विधिमंडळ सचिवांकडे सुपूर्द केला

मुलतान जिल्ह्यात जलालपूर पिरवाला क्रे काल ईदच्या प्रार्थनेनंतर एका गटातले लोक घरी परतत असताना दुसऱ्या गटानं त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात अंदाधुंद गोळीबार झाल्याचं सूत्रांनी सांगितलं